या बैठकीत लसीकरण मोहीमेचा आढावा घेतला जाणार आहे दरम्यान पंतप्रधानांनी काल निर्माण क्षेत्रातल्या प्रतिनिधींशी संवाद साधला देशात औषधांचा आणि वैद्यकीय उपकरणांचा प्रवठा सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन त्यांनी यावेळी केलं या उद्योगांना सर्व वाहतूक आणि इतर सुविधा प्रवण्यास सरकार तयार असल्याचंही पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं

या निर्णयामुळे कोविड लसीच्या उत्पादनाला आणि वितरणाला अधिक गती मिळेल असं पूनावाला यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर वरिष्ठ नेते बंगालमध्ये छोट्या सभा घेणार आहेत या सभांना पाचशेहून अधिक लोक उपस्थित नसतील या छोट्या सभाही खुल्या मैदानात होणार असल्याचं भाजपतर्फे सांगण्यात आलं आहे

विविध राज्यांना आणि जिल्ह्यांना या औषधाचा प्रवठा करताना कोणते मापदंड लावले जातात याची माहिती देण्याचे आदेशही न्यायालयानं केंद्र आणि राज्य सरकारला दिले आहेत

या प्रकल्पामुळे शिरपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन साठा उपलब्ध होऊन रुग्णांची मोठी सोय होणार आहे अशी माहिती शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष राजगोपाल भंडारी यांनी दिली

दरम्यान परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातल्या राणी सावरगाव इथं कोविड सेंटर उभारणीसाठी तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी राणी सावरगाव इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्र नविन इमारत आणि राजमाता आश्रमशाळा या दोन इमारतींची पाहणी केली

संघटनेचे अध्यक्ष नंद्कुमार चव्हाण आणि सचिव देविदास तुळजापूरकर यांनी ही माहिती दिली बँकांचे खासगीकरण करण्यात आले तर सामान्य माणसांनी बँकेत जमा केलेली बचत असुरक्षित बनेल ग्रामीण भागातून बँका काढता पाय घेतील यासह बँक खासगीकरणाविरोधात संघटनेची भूमिका या अभियानाअंतर्गत नागरिकांना समजावून सांगण्यात येणार आहे

प्रकल्पांच्या सध्याच्या प्रगतीविषयी चर्चा करण्यासाठी काल महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय आणि ए सी डी सी एल च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली

प्रुषांच्या गटात मनिष आणि सुमित या मुष्टियोद्ध्यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे